या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात दाखल याचिकांच्या सूनावणीदरम्यान राज्य सरकारनं हे मत मांडलं सिंधूदुर्गवासियांचं स्वप्न असलेल्या चिपी विमानतळाच उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध लोकोपयोगी योजना आणि उपक्रमांचं भूमीपूजन तसंच लोकार्पणही होणार आहे त्यात चांदा ते बांदा योजनेत बहुप्रजातीय मत्स्यबीज निर्मिती केंद्र आणि आनंदवाडी बंदर प्रकल्प यांचं भूमीपूजन सिंधूदुर्गमधला सीसीटीव्ही प्रकल्प तसंच देवगडमधल्या पवन ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था ओनं शालेय विद्यार्थ्यांसाठी यूवा विग्यानी कार्यक्रम सुरू केला आहे अंतराळातल्या घडामोडींविषयी लहान मुलांमध्ये स्वारस्य निर्माण करण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञान अंतराळ विज्ञान आणि अंतराळात वापर होणाऱ्या गोष्टींची मूलभूत माहिती झोचे शास्त्रज्ञ देणार आहेत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधून प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची उन्हाळ्याच्या सुटीत कॅच देम यंग या दोन आठवङ्यांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड केली जाणार आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी या महिनाअखेरपर्यंत प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे प्लॅस्टिकपासून तयार करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणूक प्रचार साहित्यावर बंदी घालण्याचा विचार निवडणूक आयोग केंद्र सरकार आणि केंद्रीय प्रदृषण नियंत्रण मंडळानं करावा अशी सूचना राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं केली आहे निवडणूक प्रचारा दरम्यान पीव्हीसी आणि प्लॅस्टिक पासून तयार केलेले फलक आणि अन्य साहित्य वापरण्यावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान प्राधिकरणानं ही सूचना केली आहे आदिवासी समाजावर वेगळं आरक्षण लादल्यास पक्ष आणि पदाचाही राजीनामा देईन असं भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ विजयकूमार गावित यांनी म्हटलं आहे धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कुठलाही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे